गेल्या महिन्यात सादर झालेल्या हंगामी अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली होती

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा वाशिम ॐ डिजिटल लॉंचिंग पध्दतीन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून पार पडला या कार्यक्रमाच थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन श्रिं करण्यात आलं विमानतळ झालं की विकासाचा दर सुद्धा तिप्पट वाढतो त्याप्रमाणे जिल्ह्याचा विकास होण्यास विमानतळाचा उपयोग होईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं सिंधुद्गवासियांच स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल िारतीच उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते त्याच बरोबर सिंधुर्दा जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचे भूमीपूजन तसच लोकार्पण यावेळी मुख्यमंत्रांच्या हस्ते झालं यामध्ये चांदा ते बांदा योजनेतल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचे भूमीपूजन सिंधुद्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण अशा विविध लोकोपयोगी प्रकल्पांचा समावेश आहे तसच विविध योजनातल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजूरीपत्र देण्यात आली या विमानतळावरून लवकरच नियमित विमानसेवा सुरू होईल असं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं रत्नागिरी विमानतळ लवकरच कार्यान्वित करण्यासाठी आज विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकार यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्याच प्रभू यांनी सांगितलं नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मूंडे यांना काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विरोधी पक्षात काम करताना आधिक चांगल्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न समजून घेता येतात असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं

या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीनं बंद पुकारण्यात आला या बंदला वाशिम जिल्ह्यात अंशतः प्रतिसाद मिळाला रास्ता रोको जेलभरो आंदोलनासह संविधान बचाओ रॅली ही काढण्यात आली मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं माजी आमदार नरसय्या आडम यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवरून निलंबित केलं आहे आडम यांनी सोलापूर क्वि गृहनिर्माण प्रकल्प राबवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एका कार्यक्रमात कौतूक केल्याच्या कारणावरून सीपीएमनं ही कारवाई केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

वेट लीज अर्थात नवीन बसगाड्या नव्या कंत्राटी कामगारांसह सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा मध्यस्थांच्या तडजोडीतून वगळला आहे त्याला बेस्ट उपक्रमातल्या कामगार संघटनांनी परवानगी दिली असून उच्च न्यायालयानंही मंजुरी द्यावी अशी विनंती प्रशासनां उच्च न्यायालयात केली ती मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं मान्य केली आहे पालघर जिल्ह्यातल्या विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदीप ि ल्या रेती बंदरात अवैधपणे रेती उत्खनन करून वाहतूक होत असून उत्खनन करण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो अशी माहिती मिळाल्यानंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून छापा टाकला कारवाई केली रेती उत्खनन आणि पोकलेन मालक ट्रक चालक मालक आपसात संगनमत करून स्फोट घडवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटकांच्या साहाय्यानं नदीत स्फोट करून त्याद्वारे रेतीचं अवैधपणे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करत असल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे